पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत पुढच्या आठवड्यात सेरो सर्वेक्षण एमटीडीसीची राज्यातली रिसॉर्ट सुरू पण पर्यटकांचा प्रतिसाद नाही

कोरोनाच्या धाकामुळे धाक्क्माक्म चा आवाज काल घुमलाच नाही

त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या घटली

सेरो सर्वेक्षण पूणे महानगर क्षेत्रातलं सर्वात मोठं समजलं जाणारं पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील कोरोनाचं सेरो सर्वेक्षण पुढील आठवड्यात सुरु होणार आहे

सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत स्थानिक नागरिकांमध्ये कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी किती प्रमाणात प्रतिजैविकं तयार झाली आहेत याची पाहणी करण्यासाठी हे सर्वेक्षण केलं जातं पिंपरी चिंचवड परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव नेमका किती प्रमाणात झाला आहे हे देखील या सर्वेक्षणातून स्पष्ट होणार आहे गेल्याच आठवड्यात डी वाय पाटील महाविद्यालयांनं या सर्वेक्षणाबद्दलचा प्रस्ताव महापालिकेकडं सादर केला होता असं आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काल सांगितलं पर्यटन देशभर अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानंही एक ऑगस्ट पासून राज्यातील रिसॉर्ट सुरू केली आहेत पर्यटकांना कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सोयीही ही केल्या आहेत मात्रअजूनही प्रवासावर निर्बंध आहेत जिल्हाबंदीही सुरू आहे त्यामुळे फारसा प्रतिसाद दिसत नाही

अर्थचक्राला चालना मिळावी याकरता या सर्वच रिसॉर्टमध्ये टाळेबंदीच्या काळात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली खोल्या संनिटाईझ करण्यात आल्या अंतर्गत डागडूजीची कामंही पूर्ण करण्यात आली त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन रिसॉर्ट सुरू करण्याचा निर्णय झाला

प्रत्येक रिसॉर्टमध्ये ऑक्सिमीटर थर्मल गन सेनिटायझेशनची व्यवस्था केली आहे स्थानिक डॉक्टरांच्या संपर्क क्रमांकांची यादी रिसॉर्टमध्ये लावली आहे एखाद्या पर्यटकाला अचानक अस्वस्थ वाटू लागलं तर तातडीची उपाययोजना व्हावी याकरीता स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधणं त्यामुळे सोयीचं होणार आहे अशा सगळ्या सोयी आहेत तरीही हे रिसॉर्ट पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहेत सध्या केवळ दहा टक्के पर्यटक येऊ लागलेत असं एमटीडीसीचे प्रण्यातले प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितलं

या काळात केवळ वैद्यकीय सेवा दुग्धव्यवसाय आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील इतर सर्व दुकानं होटेल कारखाने मासळी बाजार उघड्यावरील बाजार बंद असणार आहेत

भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी या आदेशातुन सवलत राहणार आहे अँटीजेन राज्यातल्या इतर अनेक शहरांपाठोपाठ आता जालना शहरातही नगरपालिका प्रशासनानं शहरातले फेरिवाले आणि व्यापाऱ्यांच्या रपीड अँटीजेन चाचण्या करण्याचं नियोजन केलं आहे आजपासून पुढील दोन दिवस शहरातल्या फुलंब्रीकर नाट्यगृह जूना मोंढा परिसर आणि जिल्हा परिषद शाळेत या चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी नीतीन नार्वेकर यांनी दिली

अधिष्ठाता चंद्रपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ सुरपाम यांनाच कोरोनाची बाधा झाल्यानं वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहेत काल अधिष्ठात्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं

सुरपाम यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी केली जात आहेत महाविद्यालय सील करण्यात आलं आहे

त्यामुळे वाहतूक व्यवसायावर दुरगामी परिणाम झाले आहेत बक्तीच्या कजचि हसे कसे फेडायचे या चिंतेनं वाहतुकदार व्यवसायीक चिंताग्रस्त असुन केंद्र सरकार कडून मदतीची मागणी करताहेत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून

ज्यामधे ड्रायव्हर विलनरकंडक्टर अटेंडन्ट ब्रुकींग ऑफीस मेन्टन्स स्टाफ या सगळ्याचा समावेश होतो ज्या त्या व्यवसायीकाच्या आर्थिक परिस्थिती नुसार धोरणानुसार या सगळ्यांच्या पगारावर कमी अधिक खर्च सुरुच आहे वाहतूकदाराची सगळी दारोमदार ही बॅकाच्या कर्जावर आहे

पण आता सप्टेंबर महिन्यात सृध्दा खासगी वाहतुक सुरु होईल किंवा नाही याची त्यांना शाक्षती नाही अनेक जिल्ह्यात तालुक्यात शहरात गरजे प्रमाणे टाळेबंदी घोषीत केली जातेच आहे

मुंबईवर कोरोनाच्या संकटाचे सावट असल्यामुळे आणि सोशल डिस्टनसिंगचा नियम असल्यामुळे यंदा दहीहंडीचा उत्सव अखेर रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी समन्वय समितीने घेतला भारतातली सर्वात मोठी दहीहंडी असा गाजावाजा करणारा आमदार राम कदम यांचा दहीहंडी उत्सवही रद्द झाला पण कोरोनामुक्त भारत आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार हा संदेश देत त्यांनी छोटेखानी दहीहंडी उत्सव साजरा केला बंजारा तीज अमरावती जिल्ह्यात बंजारा समाजाचा परंपरागत सामूहिक तिज उत्सव रद्द करण्यात आला आहे

गोकुळाष्टमीला सामूहिक रीत्या साजरा होणारा या समाजाचा पारंपरिक तीज महोत्सव यंदा कोरोनाचं संकट लक्षात घेऊन रद्द करत असल्याचं तांडा नायक प्रल्हाद चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं पोलीस रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या पुढाकारानं पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरू झालं आहे

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मुंढे यांनी स्वतः कोरोनावर मात केली असून ते पुन्हा रुजू झाले आहेत अशा स्थितीत पोलिसांसाठी स्वतंत्र पन्नास खाटांच कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला पोलीस मुख्यालयाजवळच्या इमारतीत हे केंद्र सुरू आहे पॉझिटिव्ह असलेल्या परंतू लक्षणं नसलेल्या पोलीस रुग्णांना सध्या तिथं ठेवण्यात येणार आहे गरज भासली तर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे डफडे बजाव टाळेबंदी मुळे राज्यात मार्च महिन्यापासून सर्वसामान्य जनतेला बाहेर पडणं कठीण झालं आहे या मध्ये हातावर पोट असणारा मजुरवर्ग भरडला जात आहे या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधत राज्यातल्या एसटी महामंडळा च्या बस सुरू करा महानगरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करा सर्व प्रकारची व्यापारी प्रतिष्ठांन खुली करा या प्रमुख मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं काल राज्यात अनेक ठिकाणी डफडे बजाव आंदोलन करण्यात आलं